आहे सौदी अरेबियाहून परतण या हज यात्रेकरुंच्या स्वागतासाठी श्रीनगर विमानतळ सज्ज जम्मू काश्मीरमधे सलग पाचव्या दिवशी शांतता खरेदीदारांना आर्थिक कर्जदात्याचा दर्जा देण्याची तस्तूद असलेल्या नादारी आणि दिवाळखोरी कायद्यातल्या सुधारणा सर्वोच्च

काल रात्री राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी सांगितलं की जम्मू कश्मीरमधल्या विरत्र राहणा या लोकांना सणासाठी घरी परतायचं असेल तर सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल

जम्मू कश्मीरला विशेष दर्जा दिल्यानं काहीही फायदा झाला नाही उलट फुटीरवाद दहशतवाद भ्रष्टाचार घराणेशाही आणि विभाजनवाद्यांचा िंदा पुढं रेटण्यासाठी पाकिस्तानला वाव अशा गोष्टीच वाटयाला आल्या अशी खंत त्यांनी व्यक्त केली केंद्र आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमधदली रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळेल सार्वजनिक तसंच खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांना रोजगारनिर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं जाईल असं ते म्हणाले जम्मू कश्मीर पुन्हा एकदा विकासाची नवं शिखरं पार करुन जगाला आकर्षित करु लागला नागरिकांचं जीवन सुसह्य झालं त्यांना त्यांच्या हक्काचं सारं निर्वेधपणे मिळू लागलं सर्व शासकीय यंत्रणा जनहितासाठी झपाट्यानं काम करु लागल्या तर जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रदेश ठेवण्याची गरज राहील असं आपल्याला वाटत नाही असं मोदी म्हणाले हजच्या पवित्र यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी जगभरातून लाखो मुस्लीम धर्मीय मक्का श्रून सुरुवात करतील सौदी अरेबियातल्या मिना श्रून्या यात्रेकरूंच्या शिबीरात ते एक रात्र निवास करतील आणि त्यांनतर ते हज खे मुख्य प्रार्थनेसाठी रवाना होतील दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर खेल्या विमानतळावर हज यात्रेकरूंच्या स्वागतासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे जम्मू कश्मीर आणि लडाखमधल्या जनतेनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या संबोधनाचं स्वागत केलं आहे

अशी प्रतिक्रिया जम्मू कश्मीर मधील एका नागरिकानं आकाशवाणीशी बोलताना दिली उधमपूरमधल्या एका नागरिकानं आशावाद व्यक्त करत जम्मू कश्मीर भागात नवीन संधी उपलब्ध होतील असं सांगितलं लडाखमधल्या जनतेनं सुद्धा प्रधानमंत्र्याच्या कालच्या संबोधनावर समाधान व्यक्त केलं आहे लडाखमधल्या कारगिल शहरात लडाखला केंद्रशासित प्रदेश केल्यामुळे निर्दशनं करण्यात आली असं असलं तरी जम्मू कश्मीर आणि लडाखमधे काल चोथ्या दिवशीदेखील शातता कायम होती जम्मू भागात पाचव्या दिवशीही संचारबंदी शिथिल केल्यानंतर दैनदिन व्यवहार सुरळीत चालू आहे जम्मू कथुआ आणि सांबा जिल्ह्यात शाळा सुरु झाल्या आहेत विरोधी नेत्यांना अटक केल्यामुळे सरकारी शाळा आणि सरकारी महाविद्यालयं काही भागात बंद होती राज्यपाल सत्यपाल मलिक हे प्रत्येक दिवसाचा आढावा घेत आहेत सौदी अरेबियातून परत येणाऱ्या हज यात्रेकरुंना सुरळीत परत येता यावं म्हणून विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे त्यावरही राज्यपाल लक्ष ठेवून आहेत जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याचा केंद्रसरकारच्या निर्णयाचं ज्येष्ठ काँप्रेस नेते करणसिंग यांनी स्वागत केलं आहे

आंधळेपणानं कुठल्याही गोष्टीचा विरोध करण्याच्या प्रवृत्तीची त्यांनी निंदा केली आहे

जम्मू कश्मीरच्या जनतेशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला

संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात याबाबतच विधेयक मंजूर झालं होतं विभागनिहाय आणि वेतनमयादेचा भेदभाव न करता सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन वेळेवर चुकतं करण्याची तरतूद या वेतन संहितेत आहे

दहशतवादी कारवाया अशा कारवायांची पूर्वतयारी दहशतवादाला उत्तेजन किंवा ित्रेर कोणत्याही प्रकारे दहशतवादाशी संबंध असलेल्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याचा अधिकार या विधेयकामुळे केंद्रसरकारला मिळाला आहे

नौदलासाठी अत्याधुनिक स्वदेशी रेडिओ प्रणाली सॉफ्टवेअर प्रणाली एसडीआर खरेदी करायला संरक्षण संपादन परिषदेनं मंजुरी दिली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिलीत झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली या संपर्क प्रणालीमुळे माहितीचं आदानप्रदान करायला मदत होणार आहे या प्रणाली अंतर्गत अत्याधुनिक मेरीटाईम बॅटरीज जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राह्मोस जहाज क्षेपणास्त्रात बसवण्यात येणार आहेत आणि हे जहाज किनाऱ्यावर तैनात केलं जाईल वेल्लोर मतदारसंघातील मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झाली आहे पहिल्या फेरीत पोस्टानं आलेल्या मतपत्रिकांची मोजणी केली जात आहे

रानीपत जिल्ह्यातल्या एका महाविद्यालयात सुरु असलेल्या मतदान केंद्रांभोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे

सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीत अण्णा द्रमुकचे उमेदवार ए

नादारी आणि दिवाळखोरी विधेयकात केलेल्या सुधारणांना सर्वोच्च न्यायालयानं योग्य ठरवलं आहे

ते पुढं म्हणाले रेरा कायद्याचा आणि त्यातल्या दुरुस्त्यांचा कसलाही पूर्वप्रह न ठेवता अभ्यास करावा आणि तरीही वाद असलाच तर हा कायदा पुरेसा आहे केवळ खरे घर खरेदीदारचं एखाद्या बांधकाम व्यावसायिकां विरुद्ध दिवाळखोरी आणि नादारी अंतर्गत केंद्रसरकारला खटला दाखल करण्यास सांगू शकतात असंही पिठानं सांगितलं उन्नाव बलात्कार आरोपी कुलदीप सिंग सेंगर याच्या विरोधात दिल्लीतल्या न्यायालयानं आज आरोप निश्वित केले पॉक्सोसह अन्य संबंधित कायद्यांच्या कलमा अंतर्गत ही आरोप निश्विती करण्यात आली जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी सेंगर याचा सहकारी शशी सिंग याच्या विरोधात अपहरण केल्याचा आरोप निश्वित केला महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे तर उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि कर्नाटकचे माजी आमदार लक्ष्मण सावजी सह निवडणूक प्रभारी असतील सर्व शाळकरी मुलांमधे जलसंवर्धनाचं महत्त्व लहान वयातच कळावं म्हणून केंद्रसरकारतर्फे समग्र शिक्षा जलसुरक्षा अभियानाची सुरुवात आजपासून होत आहे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे नवी दिल्लीतून या अभियानाची सुरुवात करतील लहान वयातच मुलांना जलसंवर्धनाचं महत्त्व कळलं तर जलसंवर्धनाची मोहीम अधिक व्यापक होईल आणि पाण्याच्या सगळ्या नैसर्गिक स्रोतांचं जतन होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली

प्रदूषणं रोखण्यासाठी सर्व शहरांनी जास्तीत जास्त विजेवर चालणाऱ्या आणि मिश्र श्वेन असणाऱ्या वाहनांचा वापर करावा हा यामागचा उद्देश आहे या योजने अंतर्गत अशा वाहनखरेदींसाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचंही अवजड उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटलं आहे बांग्लादेशात राहणा या सुमारे पाच लाख रोहिंग्या विस्थापितांना संयुक्त राष्ट्रसंघ विस्थापित उच्चआयोगानं ओळखपत्रं दिली आहेत ही ओळखपत्रं बायोमेट्रिक वर आधारित असून त्यांच्यात फेरफार करता येणार नाही असं बांग्लादेशी अधिका यांनी सांगितलं आहे या ओळखपत्रांमुळे रोहिंग्या विस्थापितांना भविष्यकाळात त्यांच्या मायदेशी म्हणजेच म्यानमारला परत जाण्याचा हक्क अबाधित राहिल असंही उच्चाआयोगानं सांगितलं आहे

आसाम सरकारनं दिव्यांगांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण पावलं उचललली आहेत सर्वसमावेशक भारताच्या प्रयत्नांमध्ये प्रत्येक नागरिकाला समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं नागरिकांच्या अधिकारांचा संरक्षण आणि त्यांची भागीदारी करण्याचा हा प्रयत्न आहे आसामचा समाज कल्याण विभाग दिव्यांगांसाठी स्वतंत्र संचालनालय तयार करणार आहे